अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात उभय देशांमधले संबंध अधिक दृढ झाले

ते आज अहमदाबाद इथल्या मोटेरा स्टेडियमवर नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमात बोलत होते अमेरिका नेहमीच भारताचा सच्चा आणि निष्ठावंत मित्र राहीला आहे भारताची प्रगती आणि भारताची एकता संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी असून अमेरिकेला भारताचा आदर वाटत असल्याचं ट्रम्प यावेळी म्हणाले दहशतवादाविरोधात भारत आणि अमेरिका एकत्रितपण काम करतील असंही त्यांनी यावेळी सांगितलं

त्यानंतर त्यांनी सहक्टूंब ताजमहाललाही भेट दिली दोन्ही देशातील व्यापार आणि ग्ंतवणूक संरक्षण आणि स्रक्षा दहशतवादाचा बिमोड इत्यादी विषयांवर दिल्लीतील हैद्राबाद हाऊस इथं दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होईल पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अर्थात पी एम किसान योजनेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित आज केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी पी एम किसान नामक मोबाईल एप जारी केला

विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नसल्यानं त्यासंदर्भात चर्चेची मागणी केली

प्ष्पसेन सावंत आणि किसनराव राऊत या माजी विधानसभा सदस्यांच्या द्ःखद निधनाबद्दल सभाग़हामधे शोक प्रस्ताव मांडण्यात आला मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायाधीश भ्षण धर्माधिकारी यांची तात्काळ प्रभावानं उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात येत असून वर्तमान मुख्य न्यायाधीश प्रदीप नंद्राजोग यांची जागा ते घेणार असल्याचं यासंदर्भातल्या अधिसूचनेत म्हटलं आहे

वीटभट्टी मजरांच्या मुलांच्या आरोग्य आणि शिक्षणाच्या प्रश्नाबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तत्काळ कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश जलसंपदा शालेय शिक्षण कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज अमरावती इथं दिले वीटभट्टी मज्रांच्या मुलांचं आरोग्य आणि शिक्षण याबाबत उपाययोजनांबाबत बैठक बडने याजवळ वीटभट्टी परिसरात झाली त्यावेळी ते बोलत होते राज्यमंत्री कडू म्हणाले की उन्हा तान्हात राबणा या वीटभट्टी मज्रांचे आय्ष्य कष्टप्रद असते त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळाला पाहिजे त्यासाठी कामगार विभागाने सर्व कामगारांची नोंदणी करून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा वीटभट्टी व्यवसाय परिसराचा नकाशा तयार करून त्यात परिसरनिहाय आवश्यक स्विधा उपलब्ध करून देण्यासाठी कृती आराखडा करावा असे निर्देश कडू यांनी दिले आज घरा घरातून वाचन संस्कृती लोप पावली जात आहे आज साहित्य वाचलं जात नाही तेव्हा य्वकांना वाचनाची आवड लावण गरजेचं आहे असं प्रतिपादन साम्मेलनाध्यक्षा डॉ रवींद्र शोभणे यांनी चंद्रपूर इथं आयोजिण्यात आलेल्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमात काळ व्यक्त केलं या संमेलनात उपस्थिती लाव्न मला खूप आनंद मिळाला साहित्य क्षेत्रातील वैभवशाली परंपरेचं आम्ही पाईक ठरलो आहोत याचा सर्वाधिक आनंद आहे अशी प्रतिक्रिया समारोप कार्यक्रमात अभिनेत्री आणि कवीयत्री स्पूहा जोशी यांनी व्यक्त केली यावेळी आमदार किशोर जोरगेवार डॉ किर्तीवर्धन दिक्षीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई ग्रन्ले महापौर राखी कांचर्लावार माजी मंत्री संजय देवतळे या मान्यवरांची उपस्थिती होती राज्यातील शेतकऱ्यांना कर्जम्क्त करण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जम्क्ती योजना जाहिर करुन त्याची आज पासून अंमलबजावणी स्रु झाली आहे

यामध्ये भंडारा जिल्हयातील सिल्ली आणि शहापूर नागपूर जिल्ह्यातील कान्होलीबारा आणि धापेवाडा अहमदनगर जिल्ह्यातील ब्राह्मणी आणि जखणगाव वाशिम जिल्ह्यातील कळंबा महाली आणि सावरगाव बर्डे जालना जिल्ह्यातील टेंभूर्णी आणि तीर्थप्री गडचिरोली जिल्ह्यातील वडसा आणि लखमाप्र बोरी पालघर जिल्ह्यातील हमरापूर आणि असे यांचा समावेश आहे पात्र शेतकऱ्यांनी पोर्टलवरील यादीतील ऑन लाईन माहितीची खातरजमा करून काही त्र्टी अथवा विसंगती आढळल्यास असहमतीचे बटन दाबून तक्रार स्वरुपात शासनास माहिती सादर करावयाची आहे असं प्रशासनातर्फे कळविण्यात आलं आहे

आय व्ही संसर्गित जीवन जगणाऱ्या तरुण तरुणींच्या रेशीमगाठी बुलडाणा जिल्ह्यामध्ये एन

प्लस या संस्थेने जुळविल्या आहेत

आय

बाधीत जोडप्यांचा विवाह लावून दिल्यानंतर औषधोपचार घेत हिच जोडपी यशस्वी जिवन जगत आहेत

तायडे यांनी दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे वेलिंग्टन इथं न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला

न्यूझीलंडच्या टीम सौदी पाच तर ट्रेंटबोल्टनं चार गडीबाद करत भारताच्या फलंदाजीला खिंडार पाडलं विजयासाठी आवश्यक नऊ धावा केवळ दहा चेंडूत पूर्ण करत न्यूझीलंडनं भारतावर दहा गडी राखून विजय मिळवला गोंदिया भंडारा नागप्र काटोल रामटेक वर्धा चंद्रप्र हिंगणघाट प्सद आणि यवतमाळ याठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला असून आज सकाळी नागपूर शहरात ढगाळ वातावरण होतं तर शहरातल्या काही ठिकाणी त्रळक पाऊस पडला

संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे एप्रिल ते जून या कालावधीत मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापित होणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी या निवडण्का होत आहेत